नैऋत्य मोसमी पाऊस येत्या सहा जूनला केरळात पोहोचेल असा हवामान विभागाचा अंदाज

विविध अडचणी लक्षात घेवून प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी निर्देशही दिले

ऑडीयो ब्रिजसारख्या आधूनिक तंत्रज्ञानामुळे राज्यातल्या संबंधित यंत्रणांशी कमी कालावधीत व्यापक संपर्क साधता आला आणि दुष्काळ निवारणाचा आढावा घेता आला आहे

राज्याचे प्रमुख म्हणून संपूर्ण दुष्काळी भागासाठी सर्वकष निर्णय घ्यावेत अशी मागणी पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली होती तसंच समस्येवर चर्चा करण्यासाठी वेळही मागितली होती त्यानुसार आज रात्री आठ वाजता दुष्काळी भागातील प्रतिनिधींसह ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत जलयुक्त शिवार ही योजना यशस्वीपणे राबवली असा डंका पिटणाऱ्या शासनानं राज्य टँकरयुक्त केलं असा आरोप काँप्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी आज वाशीम जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते जलयुक्त शिवारचं अपयश झाकण्यासाठी शेतकरी आणि त्यांच्या पशुधनाच्या समस्यांकडेराज्यशासन आणि प्रशासन दूर्लक्ष करत आहे अशी टीकाही त्यांनी केली

यावेळी शेतकऱ्यांनी या समितीपुढे आपल्या व्यथा मांडल्या दुष्काळ आणि पाणीटंचाई निवारणासाठी अकोला जिल्हा प्रशासनानं युद्धपातळीवर नियोजन करावं असा आदेश पालकमंत्री डॉ रणजीत पाटील यांनी दिला आहे ते आज अकोला इथं आयोजित आढावा बैठकीत बोलत होते जल आणि मृदासंवर्धनाच्या कामामुळे जिल्ह्यातली टंचाईप्रस्त गावांची संख्या यंदा घटल्याचा दावाही त्यांनी केला

ज्या ठिकाणी हाताला काम नाही तिथे महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत प्रत्येक गावात चार कामं सुरु करण्याचं नियोजन आहे अशी माहितीही या बैठकीत देण्यात आली चारा छावण्यांमध्ये दाखल झालेल्या मोठ्या जनावरांना प्रतिदिन शंभर रुपये तर लहान जनावरांसाठी पन्नास रुपये अनुदान राज्य सरकारनं मंजूर केलं आहे मदत आणि पुर्नवसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज ही माहिती दिली ते मुंबईत मंत्रालयात बातमीदारांशी बोलत होते

छावण्यांमधल्या पशुधनाची दैनंदिन नोंद आता आठवड्यातून एकदाच घेतली जाणार असल्याचही पाटील यांनी सांगितलं

यंदा पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड जव्हार मोखाडा तलासरी तालुक्यात भीषण दृष्काळ आहे नदी नाले विहिरी आटल्या आहेत पाण्याची गंभीर परीस्थिती निर्माण झाली असून पाणी टंचाई नं उग्र रूप धारण केलं आहे त्यामुळे पाणी टंचाई वर मात करण्यासाठी काही सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मराठा समाजातील एकाही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही असं आश्वासन आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते मराठा आरक्षणाचा कायदा अस्तित्वात आल्यानंतरच पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं शासन विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी अस्वस्थ होऊ नये असंही त्यांनी सांगितलं आचार संहितेचा भंग होऊ न देता विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रयत्न करता यावं यासाठी निवडणूक आयोगाला विनंती पत्र दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या कार्यपद्धतीबाबत आपल्याला कुठल्याही प्रकारची शंका नाही असं राष्ट्रवादी काँप्रेसचे नेते अजित पवार त्यांनी म्हटलं आहे ते आज पुण्यात बातमीदारांशी बोलत होते इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये फेरफार करता येणं शक्य असतं तर भाजपा हा पक्ष पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूका हरला नसता असं त्यांनी सांगितलं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रां मध्ये फेरफार करून भाजपा निवडणूक जिंकते असं अनेकांना वाटत असलं तरी आपल्याला मात्रं तसं वाटत नाही असं पवार यांनी स्पष्ट केलं पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यात भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो मध्ये काल झालेल्या हिंसाचारावरून शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पश्चिम बंगाल सरकारवर टीका केली आहे हा प्रकार देशाच्या लोकशाहीसाठी अतिशय दुर्दैवी असल्याचं त्यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं देशातल्या कुठल्याही ठिकाणी कूणालाही प्रचार करण्यासाठी आडकाठी होता कामा नये असं ते म्हणाले पश्विम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा बंगालमध्ये प्रचारासाठी नको आहेत पण ममता बॅनर्जी यांना गुजरात मध्ये प्रचार करण्यापासून कोणी रोखलं का असा प्रश्रही त्यांनी उपस्थित केला

बीटी या नावानं परिचित असलेलं अनधिकृत बीटी बियाणं शेतकऱ्यांनी वापरू नये असं आवाहन धूळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केलं आहे बंदी असलेल्या या बियाण्यांची साठवणूक विक्री आणि ते दुकानात बाळगणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करुन पाच वर्षे शिक्षा आणि एक लाख रुपये दंडाची तरतूद आहे हे बियाणं ग्लायफोसेट या तणनाशकाला प्रतिकारक्षम असलं तरी त्याचा अधिक वापर केल्यास जैवविविधतेला बाधा येऊन जमीन आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढते असही सोनवणे यांनी सांगितलं

जागतिक बाजारातल्या संमिश्र कलाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी फारसा उत्साह न दाखवल्यामुळे निर्देशांकात घसरण झाली असं बाजार विश्लेषकांचं मत आहे

सुवर्णकारां कडून सोन्याची मागणी घटल्यामुळे ही घसरण झाली असं भारतीय सुवर्णकार संघटनेनं सांगितलं

औद्योगिक जगत आणि नाणे निर्मात्यांकडुन चांदीची मागणी घटल्यामुळे चांदीचे भावही घसरले

पूणे जिल्ह्यात ओतूर इथं आज सकाळी तीन महिलांचा एका वाहनानं धडक दिल्यामुळे मृत्यू झाला अहमदनगर कल्याण राज्य महामार्गावर उदापूरजवळ या तीन महिला सकाळी फिरण्यासाठी म्हणून निघाल्या असताना एका वाहनानं त्यांना उडवलं आणि वाहन चालक फरार झाला

आज सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान ही दूर्घटना झाली या तिन्ही महिला ओतूर शहरातल्या ढमालेमळा भागातल्या रहिवासी होत्या नैऋत्य मोसमी पाऊस यंदा नेहमीपेक्षा पाच दिवस उशीरा म्हणजे येत्या सहा जूनला केरळात पोहोचेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे पावसाच्या येण्याची ही तारीख चार दिवस मागे पुढेही होऊ शकते असं या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

दरम्यान स्कायमेट या संस्थेनं काल व्यक्त केलेल्या अंदाजातही तीन दिवस उशिरा केरळमध्ये पाऊस दाखल होईल असं म्हटलं होतं येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा इथं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील तसंच विदर्भातल्या तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे